या व्यक्तीला आणखी इतरही आजार होत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

कोरोनाच्या भितीपोटी गावी जाणा यांची गर्दी वाढल्यानं तसंच रेल्वेप्रवाशांमधेही कोरोन्टाईनचा शिक्का असलेले रुग्ण आढल्यानं तातडीचीच ही कठोर उपाययोजना रेल्वेनं केली आहे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आज उपनगरीय रेल्वेबाबत परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालिम राज्य शासन सर्व शासकीय पालिका आणि संलग्न रुग्णालयात आज घेणार आहे यासाठी सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात स्वच्छता तसंच क्षसनमार्गाला बाधा होऊ नये यासाठी घेण्याची काळजी या प्रमुख बाबींचा समावेश आहे रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या दक्षतेबाबत यात काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत या सूचनांनुसार संबंधितांनी तात्काळ कार्यवाही करायचे निर्देश प्रसिद्वी पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी आता एकत्र येऊन लढण्याची गरज असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते ही वेळ राजकारण करण्याची नसून आता खुर्च्या नाही तर राज्य वाचवण्याची वेळ आहे असं ते म्हणाले जनता संचारबंदी आठ दिवसांआधीच लावायला हवी होती असं सांगून गरज पडल्यास मुख्यमंत्री ही संचारबंदी वाढवू शकतात असे संकेतही राऊत यांनी दिले